काँप्रेस नेते राहूल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला असून या पार्बभूमीवर हा बहिष्कार टाकत असल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी वार्ताहरांना सांगितलं राज्यात तीन पक्षाचं सरकार सत्तेवर असून त्यांच्यामधे विसंवाद आहे भरपूर वेळ असतानाही सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला आहे उद्या आधिवेशन होत आहे पण राज्याला मंत्रीच नाहीत त्यामुळे विषय कुणाकडे मांडायचे असा प्रश्न विरोधकांना पडल्याचं फडनवीस म्हणाले त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला जाण्यात आम्हाला रस नसल्याचं ते म्हणाले

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य करीत आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयावर राहुल गांधी जर त्यांच्या भूमिकेवर ठाम असतील तर त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे शिवसेनेनं सुद्धा काँग्रेस सोबतची युती तोडावी काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी चालविलेला सावरकरांचा अवमान शिवसेनेला सहन होत नसेल तर त्यांनी महाराष्ट्रात काँप्रेसच्या पाठिब्यावरील सरकार बरखास्त करावं असं आवाहन आठवले यांनी आज मुंबईत जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात केलं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूण्यतिथी निमित्त आज संपूर्ण देशानं त्यांचं स्मरण केलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की सरदार पटेलांची अद्वितीय देशसेवा नागरिकांना सदैव प्रेरणा देत राहिल टविट्सच्या मालिकेच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे की सरदार पटेल खऱ्या अर्थानं भारत रत्न होते त्यांनी स्वांतत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावलीच पण बरोबरीनं देशाच्या एकात्मतेची मुहर्तमेढ रोवली माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरदार पटेलांना आदरांजली वाहिली

यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात ऑल डीया जिहादूल मूसल्मिन एमआयएम येत्या वीस डिसेंबरपासून राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मोर्वे काढून निषेध करणार आहे

औरंगाबाद श्रिन आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून यासंबंधी भारतीय विमानतळ प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दुबई आणि सिंगापूर तसंच अन्य आशियाई देशांतून औरंगाबादला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्यामुळे औरंगाबाद विमानतळावरून साप्तहिक विमानं सुरू करण्याची मागणी केल्याचंही खासदार जलील यांनी सांगितलं उस्मानाबाद क्रि पाणी वाचवा जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित उस्मानाबाद मध्येंचींन स्पर्धेचं आयोजन केलं होतं

जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ मुंडे जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी या मर्ष्ठिॉनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली

या मर्खिन स्पर्धेत खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह सर्व क्षेत्रातले नागरिक सहभागी झाले होते कोल्हापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रतिजैवक जैक्शनच्या वापरानंतर पाच विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुणालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात केलं आहे या पाच विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे शालेय आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज क्र एका शाळेत काल विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक तपासणी झाली यानंतर काही विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी ही घटना घडली या विद्यार्थ्यांवर चार तज्ञ डॉक्टरांचं पथक औषधोपचार करत आहे

वेस्ट डिजनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो सार्थ ठरवत त्यांच्या गोलंदाजांनी पहिले दोन बळी झटपट मिळवले

सोलापूर पूर्णे राष्ट्रीय महामार्गावर माढा तालुक्यात अरण श्विं आज झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघेजण जखमी झाले आहेत माजी सैनिक सोमलिंग रेवप्पा उत्साही हे कुटुंबासह कारमधून मुंबईहून सिकंदराबादच्या दिशेने निघाले होतं त्यांचं वाहन अरण येथील पालखी मार्गाजवळ आलं असता वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं त्यांच्या वाहनानं रस्त्यावरून जाणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली त्यात दुचाकीवरचे तीनजण ठार झाले

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणारे आयसीटी पुरस्कार राज्यातल्या तीन शिक्षकांना जाहीर झाले आहेत

पुण महसूल विभागातली ही पहिली मोबाईल फूड टेस्टींग लक्षिअसून दहा ते पंधरा मिनिटांत खाद्य पदार्थांतील भेसळ ओळखता येणारी यंत्रणा यात कार्यान्वित केली आहे ही सुविधा नागरिकांसाठी मोफत उपलब्ध आहे

गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या दोन संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध कदीम जालना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी ही माहिती दिली ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे

कोल्हापूरात आखिल भारतीय चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज प्रचंड गोंधळात पार पडली सभेला सुरुवात होण्यापूर्वी अध्यक्षांच्या प्रास्ताविकाआधीच काही सभासदांनी गोंधळ घातला त्यापैकी काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर वार्षिक कामांचा आणि भावी योजनांचा आढावा घेतल्यानंतर नियमावलीप्रमाणे काम या मुद्यावरुन महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना घेराव कायदेशीर बाबींवरुन वाद आणि घोषणाबाजी असे प्रकार सुरुच राहीले यामुळे सभेचं कामकाज गोंधळात पार पडले चित्रपट महामंडळाच्या जागा खरेदीचा वाद या बैठकीच्या केंद्रस्थानी होता विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात कमी तापमान उस्मानाबाद मध्ये तेरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस त्रिकं नोंदवण्यात आलं